प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं

नाक आणि तोंडाला मास्क लावावा एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं हात वेळोवेळी साबणाने ध्वावेत हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा

येत्या एक मे पासून हे लसीकरण सुरू होईल केंद्र सरकारनं काल कोविड लसीकरणाचा तिसरा टप्पा जाहीर करताना ही माहिती दिली

राज्य सरकारांना किंवा उत्पादकांना लसीची किंमत एक मे पूर्वी जाहीर करावी लागेल असंही केंद्रानं सांगितलं आहे

राज्यात या अन्षंगाने प्रेपूर नियोजन केलं जाईल आणि लसीच्या प्रेशा मात्रांचा प्रखठा वेळच्या वेळी मिळत राहील अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली

काल मुंबईतल्या कळंबोली स्थानकातून रिकामे सात टँकर घेऊन एक मालगाडी विशाखापट्टणम कडे रवाना झाली परिवहन मंत्री अनिल परब यांनी या गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं हे टँकर जमशेदपूर रौरकेला आणि बोकारो इथं पाठवले जातील रिकाम्या टँकरमध्ये प्राणवायू भरून दोन दिवसांनी हे टँकर पुन्हा कळंबोलीत दाखल होणार आहेत

दरम्यान प्राणवायूच्या वाहतुकीसाठी एसटी अर्थात राज्य मार्ग परिवहन महामंडळही तयार असल्याचं परिवहन मंत्री परब यांनी सांगितलं आहे ते काल मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते प्राणवायूच्या वाहतुकीसाठी एसटीचे चालक सज्ज आहेत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला दरम्यान रुग्णांची वाढती संख्या आणि ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन अधिकाधिक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प तातडीनं स्थापन करण्यात यावेत असंही त्यांनी या बैठकीत सांगितलं

यासंदर्भात नागरिकांचं प्रबोधन करावं असं आवाहन आरोग्य विभागाचे मुख्य सचिव प्रदीप व्यास यांनी केलं आहे राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत व्यास यांनी जिल्हा आरोग्य यंत्रणेला सहा मिनिटं चालण्याच्या चाचणी बाबत अधिक जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचं सांगितलं

राज्याचे अन्न नागरी प्रवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भूजबळ यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे या केंद्राचं उद्घाटन झालं कामगारांच्या लसीकरण मोहिमेसाठी औद्योगिक क्षेत्र स्वतःहून पुढे येत आहे ही बाब भूषणावह असल्याचं भुजबळ म्हणाले

जिल्ह्यात कोविड स्थितीचा आढावा घेण्यासाठी काल जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते हवेतून प्राणवायू वेगळा करणारा प्रकल्प उभारण्यासाठी प्रशासनानं मागणी प्रस्ताव तातडीनं सादर करावा असे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत घरोघरी जाऊन आजारी व्यक्तींचा शोध घ्यावा आणि संशयितांच्या तातडीने चाचण्या करून उपचार सुरू करावेत असं गडाख यांनी सांगितलं

या शिवाय पालकमंत्र्यांनी प्राणवायू सुविधा असलेल्या रुग्ण खाटा सामान्य रुग्णखाटा रेमडेसीवीर औषध प्रवठा तसंच व्हेंटीलेटरची संख्या वाढवण्याच्या सूचनाही दिल्या आहेत खासदार राजीव सातव यांनी जिल्ह्यात वाढती कोविड रुग्ण संख्या पाहता प्राणवायू प्रकल्प उभारण्याची मागणी केली होती

ते काल एका आढावा बैठकीत बोलत होते प्राणवायू सुविधेसह रुग्णखाटा व्हेंटिलेटर सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून ठेवाव्यात असंही पालकमंत्र्यांनी सांगितलं

सहाय्यक आयुक्त वसुधा फड यांची या केंद्राच्या सुकाणू अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे

कोविड संसर्ग वाढू नये यासाठी हा निर्णय घेतल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

यावेळी आमदार अमरनाथ राजूरकर जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते बाधितांना आरोग्य सुविधा सूलभ मिळाव्यात यासाठी आरोग्य विभागाला तत्पर राहण्याला सांगितलं असून आजच्या घडीला जिल्ह्यात प्राणवायूच्या बाबतीत कोणतीही कमतरता नसल्याचं चव्हाण यांनी सांगितलं

त्यांनी झरी इथं नियोजित कोविड केंद्राच्या जागेची काल पाहणी केली मुंबई पुणे नाशिक औरंगाबाद आदी शहरांमधून कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आपापल्या गावी परतत असल्यामुळे ग्रामीण भागातही कोविडचा संसर्ग वाढत आहे या पार्श्वभूमीवर आमदार पाटील यांनी झरी तसंच पिंगळी इथं कोविड केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती शहरातल्या कोविड रुग्णालयात देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा या केंद्रात पुरवण्यात येतील असं त्यांनी सांगितलं

ते काल औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीत बोलत होते

सर्वच कोविडग्रस्तांवर उपचारासाठी प्राणवायूची आवश्यकता नसते गरज असणाऱ्या रुग्णांनांच प्राणवायू लावण्यात यावा प्राणवायूची गळती होऊ देऊ नये आदी सूचनाही केंद्रेकर यांनी केल्या औरंगाबाद जिल्ह्यात रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा असून जिल्ह्याल्या हे इंजेक्शन तातडीनं उपलब्ध करुन द्यावं अशी मागणी खासदार इम्तियाज जलिल यांनी केली आहे कोविड पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित लोकप्रतिनिधींच्या बैठकीनंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते रेमडेसीवीर इंजेक्शन काळ्या बाजारात विकलं जात असून रुग्णांच्या नातेवाईकांची लूट केली जात असल्याचं सांगून जलिल यांनी इतर जिल्ह्यांच्या तुलनेत औरंगाबाद जिल्ह्यावर अन्याय होत असल्याचा आरोप केला

कोरोनाची महामारी विशेषतः ग्रामीण भागामधे मोठ्या प्रमाणात फैलावत आहे तेव्हा सर्व जनतेने मास्क वापरणे सॅनिटायझरचा उपयोग करणे साबणाने स्वच्छ हात ध्रणे आणि नियमाचं काटेकोरपणाने पालन करणे या बाबींची काळजी घेतली तर निश्चित कोरोना महामारी कमी होण्याला मदत होईल

ती लस सर्वांनी घ्यावी मी स्वतः लसीचे दोन डोस घेतलेले आहेत त्याच्यामुळे कुठलाही त्रास होत नाही जनतेला माझी हात जोडून विनंती राहणार आहे की नियमांचे काटेकोरपणाने पालन करा आणि कोरोनाला संपवण्यासाठी सहकार्य करा

सुमित्रा भावे यांनी सामाजिक कार्यकर्ता आणि संवेदनशील दिग्दर्शक म्हणून केलेलं काम या दोन्ही क्षेत्रांसाठी मार्गदर्शक ठरेल त्यांच्या निधनामुळे या दोन्ही क्षेत्रांना जोडणारा दुवा निखळला आहे अशी भावना म्ख्यमंत्र्यांनी व्यक्त केली सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशम्ख यांनीही भावे यांच्या निधनाबद्दल द्ःख व्यक्त केलं एका प्रयोगशील दिग्दर्शिकेला आपण मुकलो आहोत अशी भावना अमित देशमुख यांनी व्यक्त केली

त्यांच्या पार्थिव देहावर काल अंत्यसंस्कार करण्यात आले परभणी जिल्ह्यात बियाणं खतं आणि किटकनाशकं यांच्या गुणवत्ता आणि पुरवठ्यासंदर्भात अडचणींचं तत्काळ निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आले आहेत गेल्या खरीप हंगामात आलेल्या अडचणी पाहता हा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आल्याचं जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयाकडून कळवण्यात आलं आहे

यासंदर्भातल्या नव्या तारखा लवकरच आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येतील असं आयोगानं जारी केलेल्या पत्रकात म्हटल आहे

सपकाळ यांनी काल पदभार स्वीकारला